देशात आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्ण संखेत घट

बधितांचा आकडा एक लाखावर नावेगाओ नागझिरा व्याघ्र प्रकल्प आजपासून स्रू पर्यटकांचा चांगला प्रतिसाद

धर्मग्रू डॉ रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सीमाभागातल्या नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातलं महाविकास आघाडी सरकारचं मंत्रिमंडळ आज काळ्या फिती बांधन काम करत आहे बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हा आपला निर्धार असून सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या लढ़याला राज्यातल्या प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे असं सांगत उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून काम सुरु केलं राज्यातली जनता ही सीमा भागात अडकलेल्या मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे अजूनही कर्नाटक सरकारकडून सीमा भागातल्या मराठी भाषिकांवर अन्याय होत असून त्याचा निषेध म्हणून हाताला काळी फीत लावल्याचं पाटील यांनी सांगितलं समन्वय समिती कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत याचबरोबर लसीकरणाबाबत अफवा पसरु नयेत आणि अंमलबजावणी सुलभपणे व्हावी यासाठी समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस सर्वात आधी दिली जाणार असून त्यानंतर इतर गटांना या मोहिमेत सामावून घेतलं जाणार आहे केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहन तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत

धानाची खरेदी देशात खरीप हंगामातील धानाची खरेदी वेगानं सुरु असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून पंजाब हरयाणा उत्तर प्रदेश उत्तराखंड तामिळनाडू चंदिगड जम्म् आणि काश्मीर केरळ तसंच ग्जरात या राज्यातून ही खरेदी केली जात आहे

गेल्या वर्षीच्या त्लनेत ही खरेदी साडेतेवीस टक्क्यानं अधिक आहे

धान खरेदी नाना पटोले शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची लूट होता कामा नये प्रामाणिकरित्या शेतकऱ्यांच्याच धान पिकाची खरेदी करावी धान खरेदी केंद्रातील व्यवस्थापक मंडळाने व्यापारी व दलालां पासून सावध राहन शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची गरज असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील श्रीराम सहकारी भात गिरणी केंद्रातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते

या संदर्भात विकसित करण्यात आलेल्या विशिष्ट संगणक प्रणालीचे उदघाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नागप्रात आज पार पडलं हरित इमारत संकल्पना राबवताना नैसर्गिक स्त्रोतांचा मर्यादित वापर केल्याने साधारण इमारतीपेक्षा हरित इमारती बांधकाम पर्यावरणपूरक आणि किफायतशीर राहील असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तीनशे शासकीय इमारतींचे एनर्जी ऑडिट पूर्ण झालेले असून सदरच्या अस्तित्वातील इमारतींना हरित इमारती मूल्यांकन प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगळे यांनी याप्रसंगी दिली

रुग्ण आढळण्याच्या दारात घट होते आहे

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नागप्रात उच्चांकी संख्येने रुग्ण आढळलेले होते

नवेगाव नागझिरा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तब्ब्ल सात महिन्या नंतर प्न्हा आज सुरु करण्यात आले असून पहिल्याच दिवशी पर्यटकांचं जंगलसफारीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे

देश आणि जगतील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमी स्तूपाचे नुतनाकरण आणि रखरखाव तसंच परिसरातील इतर विकासकामे करण्याकरिता केंद्र शासनाच्या डॉ आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून सूमारे साडेनऊ करोड रूपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती

परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याप्रयत्नाने हा निधी म्क्त करण्यात आला आणि जिल्हाधिकारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला ऑक्सिजन बँक कोरोना साथीच्या काळात ऑक्सीजन सिलेंडरचा त्टवडा जानविल्याच्या काही घटनानंतर वाशिम जिल्ह्यात ऑक्सीजन बँक ही संकल्पना राबविण्यात येत आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतींनिधी कडून व्हॉईस कास्ट वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील श्याम सवाई यांच्या संकसल्पनेतून सास सर्वधर्म मित्रमंडळ आणि ग्रुदेव सेवाश्रम समिती या सेवाभावी संस्थेच्या वतीने ऑक्सिजन बँक ही संकल्पना राबविण्यात येत आहे या अंतर्गत समाजातील दानशूर व्यक्तीनी दिलेल्या देणगीतून ऑक्सिजन सिलेंडरसाठी लागणारी अनामत रक्कम भरूज सिलेंडर उपलब्ध करण्यात आले आहेत ज्यातून गरजू व्यक्तींना कोणतीही अनामत रक्कमेशिवाय नाममात्र शुल्कात ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे अपघातातील जखमी अथवा कोरोना रुग्णांचे अमूल्य प्राण वाचू शकतील आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशीमहन सुनील कांबळे

रामराव महाराज यांच्यावर वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले यावेळी पोलिसांकडून बंद्कीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली राज्याचे वनमंत्री तसंच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड गृहराज्यमंत्री वाशिमचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांची उपस्थिती होती खासदार भावना गवळी खासदार संजय धोत्रे हेही यावेळी उपस्थित होते धर्मग्रू डॉ रामराव महाराज यांच्या निधनानं मानवतेचा वसा जोपासून जनकल्याणासाठी जीवन समर्पित केलेले थोर संत हरपले आहेत आशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे